तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करणं अनिवार्य असल्याचं जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितलं भाविकांना मंदिर परिसरात ऑफलाईन पासही काढता येणार आहेत

दररोज चार हजार भाविकांना त्याठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे प्रत्येकाने पास घेऊनच मंदीरात प्रवेश करणे उचीत होणार आहे अन्यथा आपणाला मंदीरात प्रवेश दिला जाणार नाही

भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश मिळणार नाही तसंच देवीच्या मूर्तीवर द्ग्धाभिषेक सिंहासन प्जेसह इतर पूजा करता येणार नाहीत असं व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे

दररोज पहाटेच्या काकडआरतीसह सहा हजार भाविकांना दर्शन घेता येईल यामध्ये ऑनलाइन नोंदणीद्वारे तीन हजार तर तीन हजार बायोर्मेट्रिक पास उपलब्ध असतील भाविकांना मंदिरात फुल हार किंवा प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली आहे मंदिरासोबत श्री साईबाबा संस्थानचं प्रसादालय तसंच भक्तनिवासही सुरु होणार आहे देश विदेशातल्या भाविकांनी दर्शनाची तारीख तसंच वेळ निश्चित करूनच शिर्डीमध्ये दर्शनासाठी यावं अशी सूचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केली

आजपासून भाविकांना योग्य शारीरिक अंतर राखून तसंच मास्क लावून मंदिरामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने मंदिर परिसरात प्रशासनाच्यावतीनं तयारी करण्यात आली आहे

दरेकर यांनी यांसदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असून शासनाने बँकांना कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना द्याव्यात तसंच व्याजाची रक्कम शासनाने भरावी अशी मागणी केली आहे मार्च महिन्यापासून मंदिरं बंद असल्यामुळे छोट्या व्यावसायिकांना व्यवसायासाठी भांडवलाची चणचण भासत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे भाजपच्या मागणीची दखल घेऊन मंदिरं सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल दरेकर यांनी सरकारचे आभार मानले आहेत दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारचा मंदीरं उघडण्याचा निर्णय म्हणजे भाविकांच्या श्रद्धेचा विजय असल्याचं म्हटलं आहे ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते मंदिरांत दर्शनासाठी जाताना भाविकांनी कोरोना विषाणू प्रतिबंधाविषयीच्या निर्बंधांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहनही पाटील यांनी केलं आहे

कोरोना विषाणू प्रादर्भाव पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत शाळा सुरू करण्यास काही पालकांचा विरोध कायम आहे अनेकांनी सामाजिक संपर्क माध्यमावरून नोंदवलेल्या आक्षेपांची दखल घेत शिक्षणमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मतं जाणून घेतली इतर विविध स्तरावरुनही सूचना मतं मागवण्यात आली आहेत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांचे संमतीपत्रकही सादर करणं बंधनकारक असणार आहे शाळा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक शिक्षक तसंच कर्मचाऱ्याची कोविड चाचणी करुन घेणं तसंच सुरक्षा उपायांच्या अनुषगानं आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणंही शाळांना बंधनकारक असेल दरम्यान शाळा सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे

रिक्त जागांनुसार पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाचा दिनांक कळवला जाणार आहे पालकांनी पोर्टलवर प्रवेशाच्या दिनांकाची खात्री करून घ्यावी शाळेत गर्दी करू नये तसंच मुलांना सोबत आणू नये अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयानं केल्या आहेत

बारामती तालुक्यात सोमेश्वर तसंच साखरवाडी कारखान्यावर झालेल्या ऊसतोड मज़्रांच्या सभेत ते बोलत होते

ऊसतोड मजुरांचं मुलाबाळांसह अख्खं कुटंब काम करतं या दरवाढीनंतरही त्यांना फक्त दोनशे रूपये रोज मिळणार असल्याचं ते म्हणाले रात्रंदिवस राबणाऱ्या आणि मुलभूत सुविधांपासून वंचित असणाऱ्या ऊसतोड मज्रांना ग्लामाची वागणूक दिली जात असल्याची टीका धस यांनी केली

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे यांनी नागरिकांना कोविडपासून बचावासाठी त्रिसुत्रींचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे

नितीशक्मार यांनी काल राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला त्यापूर्वी काल सकाळी नितीशक्मार यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली नितीश कुमार यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला भाजप संयुक्त जनता दल हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टी या घटकपक्षांचे नेते उपस्थित होते दरम्यान बिहार भाजपचे विधीमंडळ नेते म्हणून सुशील मोदी यांची निवड करण्यात आली आहे

उर्वरित शेतकऱ्यांची माहिती बँकांद्वारे अपलोड करण्याचं काम चालू असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयानं दिली आहे

कांदा चाळीचे काम पूर्ण होऊन दहा महिन्याचा कालावधी उलटल्यावरही अनुदान न मिळाल्यानं हे आंदोलन पुकारत असून अनुदान मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे

निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या आयूष्यात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने दिवाळीचा आनंद पोहोचवल्यामूळे बळीराजाची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी होत आहे

काल या नुकसानाची पाहणी केल्यानंतर पवार यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ही सूचना केली

शनिवारी पहाटे मांजरसंबा केज दरम्यान येळंबघाटात या तरुणीला तिच्या मित्राने अॅसीड टाकून पेटवून दिलं होतं यात तरुणी गंभीररित्या भाजली होती काल या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला मृत्यूपूर्वी तिने दिलेल्या जबाबानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संबंधित तरुणाचा शोध घेत आहेत दरम्यान बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या घटनेबद्दल द्ःख तसंच संताप व्यक्त करत आरोपींना तातडीने अटक करण्याचे निर्देश जिल्हा पोलिसांना दिले आहेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराबद्दल दःःख व्यक्त करत ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असल्याचं म्हटलं आहे राज्यात सातत्याने महिला अत्याचारात वाढ होत असून सरकारने या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी फडणवीस यांनी केली आहे

हदगाव तालुक्यातल्या आष्टी इथल्या या तरुणाकडे एक परवाना असलेलं तर दुसरं गावठी पिस्तूल आढळलं या तरुणाकडून तीस हजार रुपयेही पोलिसांनी जप्त करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

त्यांच्या निधनाबद्दल आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी शोक व्यक्त केला आहे

त्यांना दादासाहेब फाळके प्रस्कारानं गौरवण्यात आलं आहे